हर्षवर्धन यांची माहिती

प्रारंभी लोकसभेत माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्यासह अन्य दिवंगत सदस्यांना श्रदधांजली वाहिल्यानंतर लोकसभेचं कामकाज तासाभरासाठी स्थगित करण्यात आलं

अधिवेशनाचा आजचा पहिला दिवस वगळता उद्यापासून राज्यसभेचं कामकाज सकाळच्या संत्रात होणार असून लोकसभेचं कामकाज संध्याकाळच्या सत्रात होणार आहे दरम्यान सरकार विरोधकांनी उपस्थित केलेल्या कोणत्याही मुददयांवर चर्चा करण्यास तयार आहे असं संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी आज सांगितलं लोकसभेमध्ये अनेक विरोधकांनी प्रश्नोत्तराचा तास रदद केल्याबददल घोषणाबाजी सूरु केल्यावर ते बोलत होते सर्व संसद सदस्यांनी सरकारला सहकार्य करावं असं आवाहन संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी केलं प्रश्नोत्तराचा तास रदद करायला आणि शून्य प्रहराचा अवधी अध्या तासावर आणायला बहतेक सर्व विरोधी पक्षांच्या नेत्यांनी मान्यता दिली आहे याचं स्मरण त्यांनी सदनातील सदस्यांना करून दिलं प्रारंभी प्रश्नोतराच्या तासाबददल काँग्रेसच्या अधिर रंजन चौधरी यांनी विरोध व्यक्त केला होता

आय एम चे असद्ददिन ओवेसी आणि काँग्रेसच्या मनीष तिवारी यांनीही प्रश्नोतराचा तास रद्द करण्याच्या निर्णयाला आपला विरोध असल्याचं सांगितलं होतं नरेंद्र मोदी अधिवेशानाच्या पार्श्वभूमीवर आज सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसद भवनाच्या प्रांगणात माध्यमांच्या प्रतिनिधींसमोर आपलं मनोगत व्यक्त केलं आपले जवान देशाच्या संरक्षणासाठी आपल्या प्राणांचीही पर्वान करता कर्तव्य बजावत आहेत या जवानांच्या पाठीशी संपूर्ण देश उभा आहे असा संदेश संसदेच्या माध्यमातून दिला जाईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला जब तक दवाई नही तब तक ढिलाई नही असं सांगून जोपर्यंत कोरोनावरची लस येत नाही तोपर्यंत नियमात चाल ढकल करून चालणार नाही असा सल्ला त्यांनी यावेळी दिला

हर्षवर्धन यांनी दिली आहे कोविड प्रादर्भावासंदर्भात आज लोकसभेत निवेदन सादर करताना त्यांनी ही माहिती दिली देशात कोविडच्या रुग्णांपैकी फक्त अर्धा टक्का रुग्ण कृत्रिम श्वसनयंत्रणेवर असून फक्त एक टक्का रुग्णांना अतिदक्षता कक्षाच्या सेवांची आवश्यकता असल्याचं त्यांनी सांगितलं

प्रवीण दटके कोरोना भाजपा नेते आणि नागप्रचे माजी महापौर प्रवीण दटके यांना कोरोना विषाणूची बाधा झाली असून आपल्या संपर्कात मागील काही दिवसात आलेल्या लोकानी लक्षणे आढळल्यास तपासणी करून घेण्याचे आवाहन त्यांनी केले आहे

या मोहिमे अंतर्गत अमरावती जिल्ह्यातील सुमारे सात लाख कृटंबांना आरोग्य पथके प्रत्यक्ष भेट देऊन सर्दी खोकला ताप आणि ऑक्सीजन लेव्हल आदी तपासणी करणार आहे नागरिकांनीही कुटुंबांचे आणि इतरांचे आरोग्य जपण्यासाठी या मोहिमेत स्वयंस्फूर्तीने सहभाग घेऊन आरोग्य पथकांना माहिती द्यावी असे आवाहन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी केले अकोला जिल्ह्यात माझे कृट्ंब माझी जबाबदारी कोविडमुक्त महाराष्ट्र मोहीम उद्यापासून राबवण्यात येणार आहे यासाठी आरोग्य पथके तयार करण्यात आली असून पथकामध्ये एक आरोग्य कर्मचारी आणि दोन स्थानिक लोकप्रतिनिधींनी दिलेला स्वयंसेवक राहणार आहे ट्टेस ट्टॅक ट्टीट या त्रि सूत्रीचा वापर केल्यानंतरही जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना विषाणूचा प्रसार वाढतच आहे त्यामुळे माझे कुटुंब माझी जबाबदारी ही जनजागृती मोहीम राबवण्यात येणार आहे शहर गावे पाडे वस्त्या आणि तांडे येथील प्रत्येक नागरिकापर्यंत ही मोहीम प्रभावीपणे राबविण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी सांगितले

धनंजय मंडे शून्य ते सहा वयोगटातील बालकांमधील दिव्यांगत्व वेळीच ओळखून त्यावर योग्य उपचार केल्यास त्या बालकास कायमचे दिव्यांग होण्यापासून रोखणे शक्य आहे यासाठी राज्यातील दिव्यांगांच्या सर्व विशेष शाळांमध्ये शीघ्र निदान शीघ्र उपचार उपक्रम राबविण्यात येत असल्याचे राज्याचे सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितले

राज ठाकरे मुंबई वेस्ट मुख्यमंत्री उदधव ठाकरे यांना खासगी डॉक्टर्स आणि वैदयकीय कर्मचाऱ्यांना विमा कवच देण्याबाबत महाराष्ट् नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज पत्र लिहिलं आहे

या वेबीनारमध्ये सहभागी होवू इच्छिणाऱ्या य्वक य्वतींनी जिल्हा कौशल्य विकास रोजगार आणि मार्गदर्शन केंद्र येथे प्रत्यक्ष संपर्क करावा असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास रोजगार तसंच मार्गदर्शन केंद्राच्या सहाय्यक आयुक्त सुनंदा बजाज यांनी केले आहे प्रग्रस्त दौरा पूर्व विदर्भातल्या प्रग्रस्त भागाचा तीन दिवस दौरा केल्यानंतर काल केंद्रीय पथकानं नागप्र इथं विभागीय कार्यालयात आढावा बैठक घेतली नागपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कंभेजकर यांच्या नेतत्वात विभागीय स्तरावरील अधिकारीही या बैठकीत सहभागी झाले होते

स्थानिक प्रशासनानं सादर केलेल्या अहवालाबददल पथकानं समाधान व्यक्त केले सध्या सर्वच जिल्ह्यांमध्ये पंचनामे सुरू असून पंचनाम्याची अंतिम आकडेवारी आल्यानंतर प्राच्या नेमक्या न्कसानाची माहिती प्ढे येऊ शकेल तथापि कालच्या बैठकीत मोठ्या प्रमाणात प्राचा तडाखा बसला असतानादेखील जीवीत हानी होणार नाही यासाठी सर्व विभागाने समन्वयाने केलेल्या साम्हिक प्रयत्नाबद्दल घेतलेल्या दक्षतेबद्दल या पथकाने समाधान व्यक्त केले अचानक आलेल्या प्रामुळे शेतीचे प्रचंड न्कसान झाले आहे

चंगेफळ या गावी बंधाऱ्यामध्ये पोहण्यासाठी तीन युवक गेले होते यातील एक यूवक बूडत असल्यामूळे त्यास वाचविण्यासाठी गेलेल्या आणखी दोघांनी बंधाऱ्यात उडी घेतली मात्र दोघेही ब्डाल्याची माहिती मिळाली आहेत एकाचा मृतदेह मिळाला असून दोघांचा शोध गावकरी घेत असून ब्लडाणा येथील बचाव पथक बोलविण्यात आले आहे जिल्ह्यात चांगला पाऊस झाल्याने बंधारे तुडुंब भरले आहेत गोंडवाना विदयापीठ गडचिरोली पदवीच्या अंतिम वर्षाच्या परिक्षेसाठी गोंडवाना विदयापीठ सज्ज असल्याची माहिती राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज गडचिरोली येथे पत्रकार परिषदेत दिली

नापासांनासुदधा लगेच संधी दिली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले गोंडवाना विद्यापीठ हे आदिवासी आणि वने याबाबतीत देश विदेशातील अभ्यासकांसाठी आकर्षणाचे केंद्र व्हावे यासाठी विद्यापीठ कायद्यात सुधारणा करावी लागेल असेही सामंत म्हणाले